श्रीलंकेत दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा स्थिती आता सुधारत असल्याचं तिथले प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांचं प्रतिपादन बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फणी हे चक्रीवादळ उद्यापर्यंत अधिक तीव्र होण्याची शक्यता अनेक राज्यांमधे उष्णतेची लाट आयपीएल क्रिकेटमधे आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी तर कोलकाता नाईट रायडर्सची लढत मुंबई

जम्मू कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातल्या अनंतनाग मतदार संघातही उद्या मतदान होईल या टप्प्यातल्या प्रचाराची मुदत काल संध्याकाळी संपली विविध राजकीय पक्षांनी अखेरच्या दिवशी नेटाने प्रचार केला भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा कॉंप्रेस अध्यक्ष राहुल गांधी बसपा अध्यक्ष मायावती यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा झाल्या

जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातल्या निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण जगाला आकर्षण असल्याचं दिसून येत असून ऑस्ट्रेलिया आणि क्रिंडा या देशांची शिष्टमंडळं भारताच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी मुंबईतल्या काही मतदान केंद्रांना उद्या भेट देणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या उरलेल्या टप्प्यांसाठी प्रचार जोर धरू लागला आहे विविध पक्षांचे वरीष्ठ नेते देशभरात प्रचारसभा घेत आहेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आज बिहारमध्ये सितामढी आणि सरन इथं तर उत्तरप्रदेशात बाराबांकी आणि मोहनलालगंज इथं सभा होणार आहेत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचीही आज उत्तरप्रदेशात बहारीच इथं प्रचारसभा होईल तर धौरान्हा इथं त्या रोड शो मध्ये सहभागी होतील बसपाच्या प्रमुख मायावती आज राजस्थानमध्ये अल्वर आणि भरतपूर इथल्या प्रचारसभांना संबोधीत करणार आहेत

श्रीलंकेतल्या गेल्या रविवारच्या हल्ल्यानंतर आता देशातल्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होत आहे असं प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांनी कोलंबोमधे ए आय आर न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं रोज नवनवीन पुरावे हाती लागत आहेत तसंच अतिरेकी संघटनांचे परदेशी लागेबांधे हुडकून काढण्यासाठी परदेशी गुप्तचर संघटना श्रीलंकेला मदत करत आहेत असं ते म्हणाले परदेशी दहशतवादी गटांबाबतचं संसदेत प्रलंबित असलेलं विघेयक लवकरच संमत होईल यामुळे मूलतत्त्ववाद्यांवर परदेशातही कारवाई करता येऊ शकेल काही मूलतत्त्ववादी गट हिंसाचार शिकवू पाहात आहेत मात्र बहुतांश मुस्लिम नागरिकांचा याला विरोध आहे असंही विक्रमसिंघे यांनी स्पष्ट केलं श्रीलंकेमधे नॅशनल तौहादी जमात आणि जमाते मिलादु व्राहीम या दोन दहशतवादी संघटनांवर बंदी घालायचा निर्णय राष्ट्राध्यक्षांनी घेतला आहे गेल्या रविवारी झालेल्या हल्ल्यांनंतर या संघटनांच्या सर्व कृती कारवायांवर आणीबाणी नियमांनुसार बंदी घालण्यात आली असून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे श्रीलंकेत कार्यरत असणाऱ्या इतर कट्टरपंथी संघटनांवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरु आहे

बंगालच्या उपसागरात उड्रवलेल्या फणी चक्रीवादळाची तीव्रता वाढत चालली आहे मंगळवार सकाळपर्यंत त्याचा रोख वायव्य दिशेकडे असेल त्यानंतर ते ईशान्य दिशेला सरकेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे सध्याच्या उष्ण हवामानामुळे उद्या पर्यंत वादळ अधिकाधिक तीव्र व्हायला अनुकूल स्थिती आहे समुद्र फार खवळलेला असल्यानं मच्छमारांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना हवामान विभागानं केली आहे देशातल्या काही राज्यात उष्णतेची लाट आहे

हे तापमान सरासरी किमान तापमानापेक्षा दोन अंश सेल्सियसने जास्त आहे राजधानाची दिल्लीत आज आकाश निरम्र राहील मात्र वेगानं वारे वाहतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

उष्णता वाढल्यामुळे ओडिशात बहुतांश ठिकाणी जलस्रोत आटले आहेत उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहील असा इशारा ओडिशातल्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे तेलंगणातही पुढचे काही दिवस उष्ण वारे वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे

गुजरातमध्येही उष्णतेची लाट कायम राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे

हत्यारांच्या जागतिक व्यापाराचं नियमन करण्यासाठीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कराराला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोध केल्यामुळे शस्त्रांच्या तस्करीविरोधातल्या लढ्याचं नुकसान होईल अशी भिती युरोपीय संघानं व्यक्त केली आहे या कराराला दिलेली मान्यता अमेरिकेनं नुकतीच काढून घेतली त्यांच्या या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र व्यापारात पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते असं युरोपीय संघाच्या मुख्य राजदूत फेडरिका मोघेरिनी यांनी म्हटलं आहे जगभरातल्या सर्व प्रमुख शस्त्रधारी आणि शस्त्रस्त्रांची आयात निर्यात करणाऱ्या देशांनी फार उशीर न करता या करारात सहभागी व्हावं यासाठीचे प्रयत्न सुरुच ठेवणार असल्याचंही मोघेरिनी यांनी म्हटलं आहे अमेरिकेत कक्रिफोर्निया इथल्या सिनेगॉग मध्ये एका अज्ञात बंधुकधा याने केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत गोळीबारानंतर पोवाय शहरातून या हल्लेखोराला अटक करण्यात आली

काल रात्री जयपूरमधे राजस्थान रॉयल्स संघानं सनरायझर्स हैदराबाद संघाचा सात गडी राखून पराभव केला

या पदकामुळं त्याचा टोकियो ऑलिंपिकसाठीच्या भारतीय संघात समावेश झाला आहे